राजस्थानमध्ये काँग्रेसला बह्मतासाठी एक जागा कमी पडली आहे मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बरोबरीची लढत झाली असून काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत

भारतीय जनता पक्षाला अवघ्या पंधरा तर माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेसला पाच जागांवर विजय मिळाला

बसपाला दोन तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचं सांगत मतदारांचे आभार मानले आहेत त्याचबरोबर तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे काँग्रेसनं विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून जनतेच्या इच्छेनुरूप काम करणार असल्याचं सांगितलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी माजी मंत्री अनंतक्मार यांच्यासह सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तर राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी मांडला उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांच्यासह दिवंगत सदस्यांना राज्यसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

याचबरोबर राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाची महिला शक्ती केंद्र ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे राज्यातल्या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णयासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली या योजनेचा लाभ पात्र लाभार्थीला पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे राज्यातल्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्टीय शाळा असं संबोधण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातल्या पेयजल टंचाई निवारणासाठी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवण्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टंचाई काळातच कामं पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून खावटीसाठी कर्ज काढली आहेत त्या शेतकऱ्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत करुन हे कर्ज माफ करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी अर्थ खात्याचे माजी सचिव शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीनं तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली आहे दास हे सध्या अर्थ आयोगाचे सदस्य आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्वाची असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत काल मुंबईत आयोजित स्वच्छतेचा महाजागर या कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा देण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना सुपूर्द करण्यात आला संतपीठ समितीचे अध्यक्ष डॉ

अशोक तेजनकर उच्च शिक्षण खात्याचे सहसचिव सिद्धार्थ खरात आणि माजी उपमहापौर संजय जोशी यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे नागपूरच्या अधिवेशनात ही समिती स्थापन करण्यात आली होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीवरून दिलेल्या संदेशानं या परिषदेचं उदघाटन झालं

या कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ सुधीर गव्हाणे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या या परिषदेचा भविष्यदर्शी उच्च शिक्षणाकडे झेपावताना हा मुख्य विषय असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रंथ हेच खऱ्या अर्थानं ज्ञानार्जनाचे शाश्वत माध्यम असल्याचं लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद तिरुके यांनी म्हटलं आहे

सध्या समाज माध्यमांमुळे ग्रंथ वाचनावर काहीसा परिणाम झाला असला तरी ग्रंथ हेच समाजाच्या आणि व्यक्तीच्या जीवनास दिशा देणारे साधन आहे असं ते म्हणाले